नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंटच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास एनआयबीएमचे संचालक के

धिंग्रा यावेळी उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकीग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपतीनी यावेळी केलं रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांमुळं आर्थिक गैरव्यवहारांवर निर्बंध आले असं ते म्हणाले एनआयबीएमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त टपाल खात्यातर्फे काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं आणि एनआयबीएमच्या बोधचिन्हाचं अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते एनआयबीएमच्या कॉफी टेबल बुकचं अनावरण झालं पन्नास वर्षांची आठवण म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते एनआयबीएम परिसरात व्रक्षारोपणही करण्यात आलं राष्ट्रपती आजपासून दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजीला राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे

या छात्र संसदेचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वउनाथ कराड यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

राजीवन यांनी आज प्ण्यात दिली भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेत आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते द्रष्काळ अतिवृष्टी आणि चक्रीवादळ यामुळे भारतीय उपखंडात हवामानाच्या अंदाजाला विशेष महत्व असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या बंद पडलेल्या शिक्षण संस्था मोठ्या संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून चालवायला घेतल्या पाहिजेत असं आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात केलं मॉडर्न महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थीनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपयोजना करणार असून शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी मोहीम राबवणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली राज्यातल्या बनावट शिक्षण संस्थांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली सेनेचे प्णे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आळंदीतल्या घाटावरच्या रक्षा विसर्जन स्तंभ इथं आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं

त्याची स्मृती म्हणून आळंदीमध्ये रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला दरवर्षी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषदेच्या वतीनं राष्ट्रपित्याचं प्ण्यस्मरण हा कार्यक्रम आयोजित केला जातो शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांचा मनोहारी मिलाफ असणारा शनिवारवाडा नृत्य महोत्सव येत्या रविवारी ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात होणार आहे

देशभरातल्या नामवंत शास्त्रीय कलाकारांचा नृत्याविष्कार या निमित्तानं प्णेकरांना पाहायला मिळणार आहे संयोजन समितीच्या अध्यक्षा सवीना संघवी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली

महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली सध्या नायडू रुग्णालयात कोरोना संशयित तीन रुग्ण दाखल आहेत त्या सर्वांचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत पीएमपीएमएल ला आमदार अनंत गाडगीळ यांच्या विकास निधीतून एक सीएनजी मिडी बस देण्यात आली आहे या बसचा उद्घाटन सोहळा आज महामंडळाच्या स्वारगेट इथल्या कार्यालयात झाला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यावेळी उपस्थित होत्या बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिलांच्या टोळीला शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली करणाऱ्या कर्मचारी बसवाहक माधवी लांडगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला